भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचा प्रारभ आज पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये साबरमती आश्रमातून झाला त्यावेळी ते बोलत होते अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आज भारताच्या प्रगतीच्या पाऊलखुणा चंद्रापासून मंगळापर्यंत सर्वत्र उमटल्या आहेत भारताच्या सामर्थ्याची क्षमतेची आणि प्रतिभेची संपूर्ण जगभरात प्रशंसा होत आहे असे गौरवोद्वार पंतप्रधानानी काढले ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी नमन केलं यावेळी पंतप्रधानांनी प्रतिकात्मक दांडीयात्रेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी केंद्रीय सांस्कृतिक कामकाज मंत्री प्रह्नाद सिंग पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशाच्या विविधतेतील एकता या मूल्याचं प्रतिक असलेले अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले तत्पूर्वी पंतप्रधानांनी आज सकाळी साबरमती आश्रमात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं देशभरात विविध राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनानंही यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे महाराष्ट्रात वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून तसंच मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला

राज्यात दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत कालही कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण जास्तच राहिलं

आज सकाळी व्हाईट हाउस या त्यांच्या कार्यालयातून ते बोलत होते या योजनेमध्ये लसीकरणाचा वेग लसीकरण केंद्रे आणि लस देण्यासाठी लागणारं मनुष्यबळ वाढवणं यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचं बायडन यांनी सांगितलं लोकांना लवकरात लवकर लस मिळावी

आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे

या राज्यांमधल्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अखेरची तारीख आहे तसंच तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे जॉर्ज फ्लॉईड प्रकरण अमेरिकेत गेल्या वर्षी जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकी वंशाच्या व्यक्तीच्या मृत्युप्रकरणी हेनेपीन कौंटी न्यायालयानं मिनियापोलीस इथल्या डेरेक शोविन या माजी पोलीस अधिकाऱ्यावर थर्ड डिग्री खून केल्याचा आरोप निश्वीत करण्यात आला शोविन याच्यावर आधीपासूनच सेकंड डिग्री खूनाचा आरोप असून त्यावर सुनावणी सुरू आहे शोविन यानं त्याच्यावरील आरोप अमान्य केले आहेत

आयएनएस शार्दल भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षक तुकडीतली आयएनएस शार्दूल ही नौका काल मॉरिशस इथल्या पोर्ट लुईस या बंदरावर दाखल झाली मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात ती आज सहभागी होणार आहे या दरम्यान आयएनएस शार्द्रल आणि मॉरिशसचं तटरक्षक दल संयुक्तपणे विशेष आर्थिक क्षेत्राची टेहळणी करणार आहेत

आयएनएस शार्दुल ही एम्फीबियस प्रकारची युद्धनौका असून त्यातून रणगाडे सैन्य आणि हेलिकॉप्टर यांची वाहतूक करता येते जम्म काश्मीर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय परिषदेनं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण योजनेच्या अमलबजावणीला मंजूरी दिली आहे राष्ट्रीय कृषि सहकारी विपणंन संस्था अर्थात नाफेडच्या सहकार्यानं ही योजना राबवली जाईल या योजनेमुळे बागायती उत्पादनांच्या प्रमाण आणि गुणवत्तेत वाढ होणार असून शेतकऱ्यांचं उत्पन्नही द्प्पट होणार आहे

जम्मू काश्मीर कला संस्कृती आणि भाषा अकादमीचं परिवर्तन एका संस्थेमध्ये करण्यालाही प्रशासकीय परिषदेन मंजूरी दिली सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणारे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जातील

आगामी टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेची तयारी म्हणून या मालिकेकडं पाहिलं जात आहे आजच्या सामान्याचं थेट समालोचन आकाशवाणीच्या एफएम वाहिन्यांवर संध्याकाळी साडे सहा वाजल्यापासून केलं जाणार आहे

सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार